हे जागतिक नेते आपापसात हवामान बदल हवामान संवर्धनासाठीचे प्रयत्न नैसर्गिक उपाययोजना हवामान सुरक्षा त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठीचे तांत्रिक शोध यावर विचारविनिमय करणार आहेत कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहेत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असावा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना सल्ला दिला होता त्यामुळे सरसकट टाळेबंदी लागू न करता निर्बंध कडक करण्याचा मध्यम मार्ग काढत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल हा निर्णय घेतला

त्यानुसार अत्यावश्यक सेवेतल्या आणि सरकारी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच केवळ उपनगरी रेल्वेतून प्रवासाला मुभा असेल मेट्रो मोनो साठी हेच नियम लागू असतील

टॅक्सी रिक्शांनाही हाच नियम लागू असेल

खाजगी कार्यालयांनाही कर्मचारी उपस्थितीसाठी हेच नियम लागू असतील आंतरजिल्हा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे केवळ परवानगीनेच हा प्रवास करता येईल

अत्यावश्यक वस्तू मटण अंडी भाजीपाला आदी दुकानांना केवळ सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू ठेवायला मुभा दिली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या शित्ता दहावीच्या परिक्षा रद्द केल्या नंतर दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य शिक्षण विभागानं घेतला आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल हा निर्णय जाहीर केला काल या संदर्भात अधिकारी आणि तज्ञांची या संदर्भात बैठक झाली त्यात हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं हे सर्व विद्यार्थी अकरावी किंवा अनुषंगिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील दहावीची परिक्षा देणारे फेरपरिक्षार्थी यांचं मुल्यमापन कसं करावं याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन नंतर ठराविक कालावधीत श्रेणी सुधाराण्यासाठी त्यांना पुन्हा परिक्षा देण्याचा पर्याय असेल असंही त्यांनी सांगितलं नाशिक महानगरपालिकेच्या डॉ

त्याकरता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज नाशिक िं दिली या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली दरम्यान या ठिकाणी ऑक्सिजन टाकी दुरुस्त करून पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली दरम्यान या दुर्घटनेला राज्य सरकारचा निषकळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे

राज्यात ऑक्सिजन रेमडीसीवर अपुरे आहेत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे या विषयावर तातडीनं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली वैद्यकीय ऑक्सीजनची वाहतूक करण्यासाठी कळंबोलीहून निघालेली ऑक्सीजन एक्सप्रेस गाडी आज रात्री उशिरा आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम िं पोहोचेल

ते काम पूर्ण झाल्यावर ही गाडी मधे कुठेही थांबा न घेता परत येईल या गाडीचा प्रवास विनाअडथळा व्हावा याची काळजी घेऊ असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं अकोला जिल्ह्यासह पातुर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना याच तालुक्यातील नांदखेड गावांमध्ये आज पर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे कोरोना गावात प्रवेश करू शकला नाही

त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली

ही आणिबाणीची परिस्थीती आहे याचे तूम्ही भान ठेवायला हवे अशा शब्दात आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहे कोरोनाकाळातल्या अव्यवस्थेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे

कोविड उपचारासाठीच्या अत्यावश्यक औषधांच्या माहितीसाठी एक पोर्टल असायला हवे असेही न्यायालयानं म्हटलं आहे

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा उच्चांक आहे

कोविड रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या राज्यांना रेमडेसीवीरच्या औषधाच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं एक कृती आराखडा तयार केला आहे त्यानुसार राज्यसरकारं आणि खाजगी वाटप यंत्रणांना रेमडेसीवीर पुरवण्याच्या सूचना सरकारने उत्पादकांना दिल्या आहेत

राज्यांनी रेमडेसिवीर जिक्शनची मागणी सरकारी वितरण माध्यमावर नोंदवावी असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे त्याचबरोबर या जिक्शनचा पुरवठा आणि मागणी यासंदर्भातल्या बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी राज्यांनी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असंही सांगण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी चिपळण आणि खेड शहरात ऑनलाउ नोंदणीनंतरच करोनाप्रतिबंधक लसीकरण केलं जाणार आहे लसीकरणासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितलं

रेमडीसिविर जिक्शनची टंचाई आणि चढ्या भावानं विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सवलतीच्या दराने ते रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आलं

संचारबंदी आणि साथरोग प्रतिबंधक कायद्याच उल्लंघन केल्याप्रकरणी शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कृती समितीच्या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत